श्रीनगर जम्मू मार्गावर अवतीपूरा भागात जवान प्रवास करत असलेल्या बसवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली मोटार आदळवून हा भयंकर स्फोट घडवून आणला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारली आहे पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा खिला दहशतवादी आदील अहमद यानं हा स्फोट घडवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे पीटीआयच्या वेत्तानुसार या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे हा हल्ला घृणास्पद असून या जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक् केल्या आहेत संपूर्ण राष्ट्र शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठी ठामपणे उभं आहे असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बालाजी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगावराजा शहरात अनेक विकासाची कामं करण्यात आली असून या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगांव राजा छिं केलं बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा छिल्या नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय छारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

केंद्र सरकारच्या मदतीनेही नगर पालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास कामं करण्यात येत आहेत असं त्यांनी सांगितलं शहराच्या विकासाचे जे काही प्रस्ताव असतील ते मान्य करण्यात येतील असं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपला वाशिम दौरा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई गाठली आहे सिंदखेड राजा क्रि कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर फडणवीस यांना अशक्तपणा जाणवू लागला अखेर त्यांनी दौरा रद्द केला आणि औरंगाबाद विमानतळ गाठले औरंगाबादवरुन ते मुंबईत परतले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे दरम्यान वाशिम जिल्हात विविध योजनेअंतर्गत विकास कामांच लोकार्पण आणि भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या हस्ते आज झालं

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज धूळे कें बातमीदारांना ही माहिती दिली या विकास कामांमध्ये मनमाड धुळे व्रिर रेल्वेमार्ग सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजना आणि अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याच्या योजनांचा समावेश आहे

आपल्यासाठी भूषणावह असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शासनानं अनेक योजना सुरू केल्या असून डॉ

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं हिवरी जेतवन के विपश्यना केंद्राच्या पायाभरणी समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते आज बोलत होते बडोले यांच्या हस्ते आर्णि शिल्या मागासवर्गीय मुलांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहाचं लोकार्पणसुध्दा आज झालं राज्यात कोल्हापूर शिल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं थेट उसाच्या रसापासून शिनॉल हे जेव शिन तयार करायला सुरुवात केली आहे केंद्र सरकारन गेल्या वर्षी जुलैमध्ये थेट उसाच्या रसापासून क्वेनॉल तयार करायला परवानगी दिल्यानंतर हा कारखाना अशाप्रकारे शिनॉल निर्मिती करणारा राज्यातला पहिला साखर कारखाना ठरला आहे राज्याच्या साखर आयुक्तालयाचे संयुक्त संचालक संजय भोसले यांनी आज वृत्तसंस्थेला ही माहिती दिली

याआधी देशात खिनॉल हे वेगवेगळ्या श्रेणीच्या उसाच्या मळीपासून बनवलं जात असे मात्र गेल्या वर्षी सरकारनं थेट उसाच्या रसापासून विनॉल निर्मितीला परवानगी दिली होती भाजपा शिवसेना यूतीच्या विरोधात निर्माण होत असलेल्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीत राज ठाकरे यांच्या मनसेचाही समावेश करुन घेण्याची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसनं सकारात्मकपणे घेतली आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते राज ठाकरे यांची गेल्या आठवड्यात भेट घेतल्यानंतर त्याबाबत आपण आपल्या पक्षाला सांगितलं असून महाआघाडीची एकंदर रचना करत असताना मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसशीही चर्चा करु असं ते म्हणाले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून येणारी निवडणूक लढवावी याबाबत पक्ष आग्रही असून अंतिम निर्णय पक्षच एकत्रितपणे घेईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं

या प्रकल्पांमध्ये गंगा नदीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाचाही समावेश आहे यूरोपीय महासंघाचं शिष्टमंडळ आणि केंद्रातले विज्ञान तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी आज ही घोषणा केली

त्यातील प्रकल्पांच्या पूर्ततेचा कालावधी सरासरी चार वर्ष तिका असेल मुंबई शेअर बाजारात आज सलग सहाव्या सत्रात मंदीचं वातावरण होतं

अशक्तपणामुळे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना अहमदनगरच्या नोबेल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मेंदूला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्यामुळे आणि तिर काही आरोग्यविषयक कारणांमुळे अण्णांना अशक्तपणा आला आहे असं त्यांची तपासणी करणाऱ्या डॉ बापू कांडेकर यांनी सांगितलं

पर्यावरणाचं संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच स्थानिकांना विविध माध्यमांमधून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनानं योजना आखली आहे अशी योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे असं राज्य शासनाच्या कांदळवन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन यांनी सांगितलं महसूल आणि वन विभागातर्फे रत्नागिरीत झालेल्या कांदळवन साग बांबू नारळ परिषदेत ते बोलत होते

पिंजऱ्यातली मत्स्यशेती कालवा खेकडा जिताडा शोभिवंत मत्स्यनिर्मिती कांदळवनांचं बीजसंकलन अशी उपजीविकेची विविध साधनं उपलब्ध होणार आहेत असंही ते म्हणाले परभणी तालुक्यातल्या बी रघूनाथ महाविद्यालयाच्या वतीनं आज आळंद श्विल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमध्ये महाविद्यालयीन युवकांना स्वच्छ भारत मिशन आणि युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी गाव घर आणि परिसरामध्ये शाश्वत स्वच्छता कशी राखावी ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर त्या बाबत नागरिकांची मानसिकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडो बाबा यांनी स्वच्छतेसाठी दिलेले योगदान आदी विषया बाबत जिल्हा परिषदेच्या स्वछ भारत मिशन विभागाचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं सिन्नर शिर्डी रस्त्यावर खोपडी शिवारात आज सकाळी मोटारीनं धडक दिल्यानं दुचाकीवरुन घरी जाणारे दोन तरुण कामगार ठार झाले मृत कामगार मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील काम संपवून परतत होते

सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातली आघाडी निर्णायक ठरून विदर्भ संघ सलग दुसऱ्या वर्षी जिणी करंडक विजेता ठरेल गुवाहाटी ॐ सुरु असलेल्या वरीष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीची उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे

राज्यात हवामान कोरडं आहे

राज्याच्या तिर भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे